ते आज अकोला इथं आयोजित विधानसभा निवडणूक प्रचारसभेत बोलत होते जनतेनं प्ढंही विश्वास दर्शवल्यास आपण नवनवीन गोष्टी करत राहू असं आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिलं प्र्वीपेक्षा अधिक मजब्रत सरकार देण्याकरता आशिर्वाद द्या असं नमूद करत पंतप्रधान मोदी यांनी यावेळी भाजपला विजयी करण्याचं आवाहन केलं सावरकर यांना जाणीवपूर्वक भारतरत्नापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस राष्टवादी काँग्रेसवर कडाड्रन टीका केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जालना जिल्ह्यातील परतूर इथं तसंच मुंबईतही प्रचारसभा होणार आहे अयोध्या जमीन विवाद प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण होत आहे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांचं पीठ सहा ऑगस्टपासून याप्रकरणी सुनावणी घेत असून या प्रकरणासंबधी मुदत वाढ देण्यास सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला आहे आज या सुनावणीचा चाळीसावा दिवस असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या प्रकरणी युक्तीवाद पूर्ण होईल असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटलं आहे

चिदंबरम यांना सक्तवसुली संचालनालयानं आज नवी दिल्लीतील तिहार त्रुंगातील दोन तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे दिल्लीतल्या न्यायालयानं सक्तवसुली संचालनालयाला काल या संदर्भातील चौकशी करण्यासाठी परवानगी दिली होती त्यानुसार चौकशी पथक आज तिहार तुरुगांत चौकशीसाठी दाखल झालं होतं केंद्रिय अन्वेषण विभागानं चिदंबरम यांना या प्रकरणी यापुर्वीच एकवीस ऑगस्ट रोजी अटक केली होती

पण मागची पाच वर्ष सरकार असताना द्ष्काळमुक्ती का केली नाही असा प्रश्न उपस्थित करतानाच सरकारकडे दुष्काळमुक्तीचा आराखडाच नसल्याचा आरोप वंचित बह्जन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे ते काल मुंबईत सोमय्या मैदानावर आयोजित प्रचारसभेत बोलत होते यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या डिजिटल जाहीरनाम्याचं प्रकाशनही करण्यात आलं वंचित आघाडीची सत्ता आली तर राज्य द्ष्काळम्क्त करू घनकच यापासून वीजनिर्मिती करून कचरा आणि वीजेचा प्रश्न सोडवू केजी ट्र पीजी शिक्षण मोफत करू आणि मुंबईचे मूळ वतनदार असणा या आगरी कोळयांच्या जमिनी त्यांच्या नावावर करू अस आश्वासन आंबेडकर यांनी दिलं

त्या काल कल्याण इथं पक्षाचे उमेदवार प्रकाश तारे यांच्या प्रचार सभेत बोलत होत्या केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हिंदुत्ववादी विचारसरणीचे विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न सन्मान मिळावा अशी भाजप मागणी करत असल्याची टीकाही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली

दोन्ही राज्यांमधे मतदानाच्या दिवशी म्हणजे येत्या एकवीस तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी साडे सहा वाजेपर्यंत ही बंदी लागू राहील इतर सतरा राज्यांमधल्या एक्कावन्न विधानसभा मतदारसंघांमधल्या पोटनिवडणुकीसाठीही ही बंदी लागू राहील

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पडोळी नायगाव इथं हा प्रकार घडला ते शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारफेरीत सहभागी झाले होते त्यावेळी एका अज्ञात तरुणानं त्यांच्यावर हा हल्ला केला हल्लाकरून हल्लेखोर फरार झाला आहे जखम गंभीर नसल्याचं निंबाळकर यांनी या संदर्भात कळवलं असून कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे

अब्दुल कलाम यांची जयंती काल वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करण्यात आली त्यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांतून कलाम यांना आदरांजली वाहण्यात आली